कोणताही अपवाद न ठेवता सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला आळा घातला पाहिजे असं ते म्हणाले या भागातल्या काही विशिष्ट नेत्यांनी भारतविरोधी हिंसाचाराला चिथावणी देणारी वक्तव्यं केली आहेत आणि या भागातल्या शांततेसाठी हे योग्य नसल्याचं त्यांनी ट्रंप यांना सांगितलं यावेळी दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक विकासाबाबत आणि भारत अमेरिका आर्थिक संबंध बळकट करण्याच्या उपायांबाबत चर्चा केली या घडामोडींनतर ट्रंप यांनी भारतीय उपखंडात शांतता टिकवण्यासाठी आणि भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करणं टाळावं असा सल्ला पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांना दूरध्वनीवरून दिला अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमिद करझाई यांनी काल नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांची भेट घेतली अफगाणिस्तानात शांतता सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मोदी यांनी करझाई यांना यावेळी दिली

अफगाणिस्तानच्या शंभराव्या स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करझाई यांना शुभेच्छा दिल्या भारताच्या मजबूत पाठिंब्याबद्दल करझाई यांनी आभार मानले तसंच दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला संपर्ण कश्मीर खो यातल्या प्राथमिक शाळा कालपासून सूरु झाल्या असून उदयापासून माध्यमिक शाळाही सुरु केल्या जातील असं जम्मू कश्मीरचे माहिती आणि जनसंपर्क संचालक सय्यद सेहरिश असगर यांनी सांगितलं जम्मू कश्मीरमधे कायदा सुव्यवस्था सुरळीत असून कालही कायदा सुव्यवस्था बिघडवणारा कोणताही प्रकार घडल्याचं वृत नाही जनजीवन पूर्वपदावर येत असून सार्वजनिक वाहतूक तसंच सरकारी आणि औद्योगिक संस्थांच्या कार्यालयांमधलं कामकाज स्रळीत चालू असल्याची माहिती त्यांनी दिली तांत्रिक कारणामुळे बंद असलेली मोबाईल इंटरनेट सेवाही लवकरच पूर्ववत सुरु होईल अशी माहिती जम्मूचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी दिली चांद्रयान दोन या मोहिमेंतर्गत इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज हे यान सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत दाखल केलं इस्रोनं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे

या कक्षेत पोहोचल्यावर या यानातून लँडर आणि रोव्हर वेगळे होतील आणि सात सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रवावर रोव्हर असलेल्या लँडरचं सॉफ्ट लँडिंग म्हणजे नियंत्रित धीम्या गतीनं उतरण्याची क्रिया होईल या यानाला अंतराळात विशिष्ट उंची वेग आणि प्रज्वलनाची वेळ यांचा ताळमेळ राखत चंद्राच्या कक्षेत अतिशय अचूक पद्धतीनं सोडून इस्रोनं आज आणखी एक कठीण कामगिरी साध्य करून दाखवली आहे

झपाट्यानं होणारं शहरीकरण आणि भूजलाचा बेसूमार वापर केल्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे असं मत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केलं आहे

पाणी साठवण्याची सवय निर्माण करण्यावर आणि त्याचा प्रभावी वापर करण्यावर शेखावत यांनी भर दिला पिण्यायोग्य श्द्ध पाणी उपलब्ध करणं हे सर्वात मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी केंद्रीय जलआयोगाचे प्रमुख ए के सिन्हा जलसंपदा विभाग नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवनाचे सचिव यू पी सिंह राष्ट्रीय जल अकादमीचे संचालक एस एन पांडे देखील यावेळी उपस्थित होते

संरक्षण सामग्रींची आयातीवरील निर्भरता कमी करून या सामग्रींचं देशांतर्गत उत्पादन वाढीवर भर द्यायला हवा असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं बदलत्या अत्याध्निक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं या संरक्षण सामग्रीचं उत्पादन केलं जावं अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली भारतीय हवाई दला तर्फे आयोजित आध्निकीकरण आणि स्वदेशीकरण या परिषदेत ते बोलत होते संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात परकीय कंपन्यांनी ग्ंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी या वेळेस केलं मेक इन इंडियाच्या माध्यमातून खासगी कंपन्यांना देखील यामध्ये सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा त्यांनी सांगितलं हवाई दल प्रम्ख एअर चिएफ मार्शल बी

धनोआ हे देखील या परिषदेला उपस्थित होते

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोख्याला उत्तेजन देण्यासाठी आजचा दिवस सद्भावना दिवस म्हणूनही साजरा केला जातो

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधे काम करणा या सर्व कर्मचा यांसाठी निवृत्तीचं वय आता साठ वर्षच राहणार आहे

हा भेदभाव दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं काल जारी केला

देशाच्या उत्तरेकडच्या भागात मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती कायम आहे

चांबा कुलू सिमला सिरमोर आणि सोलन या जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे लाहोल स्पितीमधे अनपेक्षित बर्फवृष्टी आणि दरड कोसळल्यामुळे आठशे पेक्षा जास्त रस्ते बंद झाले असून शेकडो वाहनं अडकून पडली आहेत दिल्लीत यमुना नदीनं निगमबोध घाट भागात काल संध्याकाळी धोक्याची पातळी ओलांडली यम्नेलगत सखल भागात राहणा या दहा हजार लोकांना हलवलं असून अनेक पथकं अजूनही लोकांना स्रक्षित स्थळी हलवण्याचं काम करत आहेत संगीतकार खय्याम यांच्या निधनाबददल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दःख व्यक्त केलं आहे खय्याम यांनी अनेकांच्या आय्ष्यात आनंद निर्माण केला आणि त्यांच्या रचनांमुळे ते नेहमीच अजरामर होतील असं राष्ट्रपतींनी ट्वीट केलं आहे